धनगर समाजाला अन्सूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण द्यावं या मागणीसाठी काँग्रेसचे रामहरी रूपवर यांनी आज विशेष सत्रात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या चर्चेदरम्यान विरोधक आणि सताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या यावेळी काँग्रेसचे आई जगताप यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जगताप यांनी माफी मागावी ही मागणी करत सत्ताधाऱ्यांनी हौद्यात ठाण मांडलं एकमेकांविरोधात घोषणा देत सत्ताधारी आणि विरोधक हौद्यात उतरले यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहक्ब करावं लागलं त्यापूर्वी या चर्चेत बोलताना धनगर समाजाला हे आरक्षण मिळवून देण्यासाठी म्ख्यमंत्री जाणूनब्जून टाळाटाळ करत आहेत असा आरोप मुंडे यांनी केला कामकाजाच्या स्रुवातीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत अल्पकालीन चर्चा झाली या चर्चेच्या मसुदयातून संख्यावाचनाचा मुददा वगळण्यात आल्यावरून ही चर्चा आज प्ढे ढकलण्यात आली मराठी शिक्षण हक्क कायदा आणि प्राधिकरण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते

मात्र चर्चेचा मसूदा बदलल्याचा आरोप लोकभारतीचे कपील पाटील यांनी केला सचिवांनी परस्पर मसूद्यात बदल केल्याचा आरोपही त्यांनी केला तर या विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी त्यामुळे आज दिवसभरात नवीन मसूदा तयार करून उद्या या विषयावर चर्चा करू असे संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले यावर तालिका सभापती रामराव वडकते यांनी याबाबतची चर्चा राखून ठेवत असल्याचे जाहीर केले राज्यविधानसभेत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी लावलेल्या आरोपांविषयी मोठा गदारोळ झाला गोंधळाम्ळं सभागृहाचं कामकाज दोनवेळा तहकूब करावं लागलं

त्याआधी विधानसभेतही त्यांनी या म्द्यांवरुन आरोप केले मात्र सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्यात आले पाटील यांनी सभागृहात हे सर्व आरोप फेटाळून लावले त्यांचं निवेदन सभागृहाच्या कामाकाजात नोंदवावं अथवा आपल्याला त्यावर बोलू द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केली होती त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार पाटील यांच्या बचावासाठी उभे राहिले

वादग्रस्त भूखंड देवस्थानाची जमीन नसून खाजगी मालकीचा असल्याचं पाटील यांनी ख्लाशात सांगितलं

याशिवाय आणखी एका प्रकरणात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला मात्र हा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक यांनी फेटाळून लावला शासनानं राज्यात प्लास्टीक बंदीचं धोरण स्वीकारलं असल्यामुळे प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणात सदयस्थितीत उपलब्ध असलेल्या प्लास्टिक वस्तू तसंच औद्योगिक वापरात असलेलं प्लास्टिक निरुपयोगी होणार आहे हे प्लास्टिक रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली यासंदर्भात आमदार सुनिल प्रभू अबु आझमी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती दिल्ली मुंबई महामार्ग आगामी साडेतीन वर्षात पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय रस्तेवाहत्क आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली

पाच राज्यातल्या मागास भागातून जाणारा हा देशातला पहिला महामार्ग आहे या महामार्गाम्ळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असंही गडकरी यांनी सांगितलं या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी खासदारांनी राज्यसरकारांकडून माहिती घेऊन कार्याला गती मिळवून द्यावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयावर किसान सभा सिटू कामगार संघटना आणि डी वाय एफ आय

वन जमीन घरक्ल पिण्याचे पाणी आणि बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनातील मागण्यांच्या समर्थनार्थ आज अकोले तहसील कार्यालयावर अत्यंत आक्रमक मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला नोक या आणि शिक्षणात आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या संवैधानिकतेवर आज मंंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं

या निर्णयाला आव्हान देणा या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यांच्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती रणजित मोरे आणि न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गासाठी वेगळा गट करुन आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असं स्पष्ट केलं

याच मुददयावर मराठा आरक्षणाला आव्हान देणा या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्यावर आज न्यायालयानं निर्णय दिला संपूर्ण राज्यात गाजलेला जळगाव घरकल घोटाळ्याचा निकाल तिस यांदा लांबणीवर पडला आहे

मात्र न्यायाधीश डॉ सृष्टी निळकंठ हया रजेवर असल्यानं आज खटल्याचं कामकाज झालं नाही

सोलाप्र महानगरपालिकेच्या सभेत आज प्रचंड गदारोळ झाला गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेचा अर्थसंकल्प केवळ चर्चेत आहे त्याला अंतिम स्वरूप येत नाही म्हणून काँग्रेस आणि बसपाचे नगरसेवक संतप्त होते आज सभेवेळी जाब विचारावा म्हणून हे सदस्य आले पण महापौरांनी द्खवटा प्रस्ताव मांडून सभा तहक्बी ची घोषणा केली आणि गोंधळ वाढला या वेळी काँग्रेसच्या नगरसेविका फुलारे यांनी पालिकेच्या मुख्य सभागृहाला बाहेरून क्लूप ठोकले यावेळी पदाधिकारी आणि नगरसेवक सभागृहांमध्ये काही काळ अडकून पडले तर इकडे पालिकेच्या समोर वंचित आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं पालिकेच्या सभागृहांमध्ये गदारोळ वाढल्याने पालिका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

शिवशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत केलं

लातूरची पाणी टंचाई आणि त्यावरच्या उपायांबाबत लातूरचे खासदार सृधाकर श्रंगारे यांनी आज केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन निवेदन दिलं राज्य सरकारच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु ते पाणी प्रेसे नसते त्यामुळे राष्ट्रीय पेय जल योजनेतून लातूराला लवकरात लवकर पाणी प्रवठा करण्याची मागणी संसदेत केली असल्याचं श्रंगारे यांनी सांगितलं

आंतरराष्ट्रीय मानांकनामधे इंग्लंडचं अव्वल स्थान आता भारतानं पटकावलं आहे